श्रीराम लागू यांचं काल रात्री प्ण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

पुण्यातल्या पी डी ए या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांचा नाटकात प्रवेश झाला त्यानंतरच्या काळात डॉ लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली अभिनयाबरोबरच त्यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली कुसुमाग्रजांच्या नटसम्राटया नाटकात त्यांनी प्रम्ख भूमिका होती

शांताराम बापूंच्या पिंजरा या चित्रपटातल्या मास्तरच्या अभिनयानं ते मराठी चित्ररसिकांच्या घराघरात पोहोचले सामना सिंहासन मुक्ता सुगंधी कट्टा या चित्रपटातल्या अभिनयानंही त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली मराठी बरोबरच घरोंदा लावारिस अग्निपरीक्षा कामचोर इन्कार काला बाजार किशन कन्हैय्या गांधी घुंगरू की आवाज यासही काही हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केलं लागू यांना त्यांच्या अभिनयासाठी फिल्मफेअर कालिदास सन्मान दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव संगीत नाटक अकादमी फेलोशिप राजश्री शाहू कला गौरवसह अनेक प्रस्कारही मिळाले अभिनयासोबतच लागू यांनी काही पुस्तकंही लिहीली त्यात झाकोळ रूपवेध लमाण या पुस्तकांचा समावेश आहे याशिवाय वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय विषयांवरही त्यांनी सडेतोड भूमिका घेतल्याचे पाहावयास मिळाले विज्ञानवादी विचारसरणीचे असलेल्या लागू यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतच्या कामातही सक्रिय सहभाग घेतला

त्यांचा मुलगा तन्वीर लागू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा तन्वीर सन्मान प्रस्कार सोहळा त्यांचा अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला

लागू यांच्या निधनानंतर त्यांना चित्रपटसुष्टीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या प्ण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत

मात्र अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्यामुळे भाजपच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केली यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काब्रक्कीचा प्रकार घडला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभाग्रहात झालेल्या घटनेबद्दल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सदस्यांना समज देऊन पुढे अशा प्रकारची वर्तवणूक न करण्याची सूचना केली या गोंधळातच सभाग्रहात चार विधेयकं संमत झाली विधान परिषदेतही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारला कोंडीत पकडलं त्यामुळे झालेल्या गोंधळात विधान परिषदेचं कामकाजही तीनवेळा तहकूब करण्यात आलं

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरातली अशांतता आणि देशभरातल्या हिंसक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात केंद्र सरकारच्या भूमिकेसंदर्भात टीका करताना त्यांनी जामिया इस्लामियामध्ये जे घडलं ते जलियानवाला बाग घटनेसारखं असल्याचं म्हटलं शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीबद्दल स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून राज्याकडे मदत येणं गरजेचे असल्याचं नमूद केलं

ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव सन्मान देण्यात येणार आहे कृष्णात खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी ललित ग्रंथ पुरस्कार दत्ता पाटील यांना हंडाभर चांदण्या या नाटकासाठी रा

दातार नाट्य प्रस्कार तर नितीन रिंढे यांना लीळा प्रस्तकांच्या या ग्रंथासाठी अपारंपरिक ग्रंथ प्रस्कार जाहीर झाला आहे

या विधेयकाविरोधात जामिया मिलीया विद्यापीठात विद्यार्थी निदर्शंनांवेळी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही या कायद्याला विरोध करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथंही याप्रकरणी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली औरंगाबाद जिल्हा पेन्शनर्स असोसिएशननं औरंगाबाद इथं काल सेवानिवृत्ती दिन साजरा केला यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत हरीश्चंद्र जोशी यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणाऱ्या प्रस्कारानं जिल्ह्यातल्या अकरा सेवा निवृत्तांचा गौरव करण्यात आला

पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या चढावर ट्रॅक्टर अचानक उलटल्यानं ही दुर्घटना घडली

दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल चेन्नई इथं झालेला पहिला सामना जिंकून वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे

घरकूलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असूनही अद्याप घरकुलधारकांना पैसे मिळाले नाही ते तात्काळ देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली

या आणेवारीचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयास पाठवण्यात आला आहे

ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठ नुकसान झालं असून याचा परिणाम आणेवारी घसरण्यावर झाला आहे

श्रीकांत यांनी दिलं आहे लातूर तालुक्यातल्या गोंदेगाव इथं रेशीम शेतीला भेट दिल्यानंतर ते काल बोलत होते

अंबड तालुक्यातल्या सुखापुरी आणि रेवलगाव इथं हे तिघे सावकारी करत होते त्यांच्याकडून जमिनी खरेदी व्यवहार बाँड धनादेश रोख व्यवहाराच्या नोंदी असलेल्या डायऱ्या आदी दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहेत या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्याविरूद्ध कारवाई केली जाईल असं जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितलं